काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री पियूष गोयल यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

छत्तीसगडमधल्या अनेक आदिवासी जमातींचा अनुसूचित जमातींमधे नव्यानं समावेश करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक मांडायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं

देशात हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार करण्यात उडान योजना यशस्वी ठरल्याचं नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली उडान ही जगातली वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे

दिल्ली विमानतळावरचा भार कमी करण्यासाठी हिंडन विमानतळ लवकरच कार्यरत होईलअसं त्यांनी सांगितलं ही मुलाखत आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर प्रसारित होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज उत्तराखंडमधे रुद्रपूरच्या नियोजित दौऱ्यावर जाताना खराब हवामानामुळं डेहराडून विमानतळावर अडकून पडावं लागलं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सकाळी सव्वासात वाजता डेहराडून विमानतळावर पोहचले तिथून ते हेलीकॉप्टरनं रुद्रप्रला रवाना होणार होते पण पाऊस आणि खराब हवामानामुळं त्यांना थाबावं लागलं नियमांच उल्लंघन केल्याच्या कारणावरून भारतीय स्टेट बँक बँक ऑफ बडोदा कॉर्पोरेशन बँक आणि युनियन बँक ऑफ डिया या चार मोठ्या बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं एकूण पाच कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे या बँकांनी बँकेची रक्कम तेर बँकांशी माहितीची देवाणघेवाण तसंच खात्यांशी संबधित असलेल्या नियंमाचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून त्यांना हा दंड ठोठावला असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

वित्त मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

त्यांच्या पत्नीनं काल ही माहिती दिली

तुका अभंग सुवारी तीन पॉयशांचो तायत्रो धर्मश्री पेटू पोद्दलो बायंत ही त्यांची नाटकं विशेष गाजली गोवा कला अकादमीचे ते अध्यक्ष होते

गेल्या शुक्रवारी त्यांचं निधन झालं सिन्नर शिर्डी रस्त्यावर खोपडी शिवारात आज सकाळी मोटारीनं धडक दिल्यानं दुचाकीवरुन घरी जाणारे दोन तरुण कामगार ठार झाले मृत कामगार मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील काम संपवून परतत होते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही प्रकल्पग्रस्तांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करताना झालेला दुजाभाव आणि कमी मोबदला दिल्यामुळे वाढीव मोबदला मिळावा ही आंदोलन कर्त्याची प्रमुख मागणी आहे प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीय सहभागी झाल्यानं आंदोलनाची तीव्रता वाढली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावातली आघाडी निर्णायक ठरून विदर्भ संघ सलग दुसऱ्या वर्षी ज्ञाणी करंडक विजेता ठरेल